असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगालच्या दौ यावर दुर्गापूरला भेट देणार विद्युतीकृत रेल्वेमार्गाचं करणार लोकार्पण एल्गार परिषदप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते आनंद तेलतुंबडे यांना अटक निवडणुकांमध्ये मतपत्रिकांचा वापर पुन्हा सुरू करण्याची शक्यता मुख्य निवडणूक आयुक्तांनी फेटाळली आणि स्पर्धात्मक परीक्षांमधे नकारात्मक गुणांकन पद्धत ताबडतोब मोडीत काढण्याचे मद्रास उच्च न्यायालयाचे आदेश विकासाची फळं समाजाच्या तळागाळात पोचावी यावर केंद्रसरकारचा भर असल्याचं केंद्रीय प्रभारी अर्थमंत्री पियूष गोयल यांनी म्हटलं आहे अर्थसंकल्पाविषयी आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीत काल त्यांनी सांगितलं की प्राप्तीकर मुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढवून सरकारनं मध्यमवर्गांचा मान राखला आहे नोटाबंदीनंतर आणि काळापंसा विरोधी अभियानामुळं करवसुलीत वाढ झाली आहे असं ते म्हणाले काल जाहीर झालेल्या अर्थसंकल्पामुळे आर्थिक वाढीला चालना मिळेल तसंच गरीव शेतक यांना पाठबळ मिळेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगालमधल्या दुर्गापूरच्य दौ यावर असूनते जाहीर सभेत बोलत होते

या विद्युतीकरणामुळे कोळसा खडी यांची वाहतूक उत्तर आणि ईशान्य भारतात सुलभतेनं होऊ शकेल

प्रागतिक दूरवृष्टीचा आणि सर्वकष अर्थसंकल्प असं वर्णन त्यांनी केलं आहे शेतकरी कामगार आणि विर गरीब वर्गाच्या हिताचा हा अर्थसंकल्प मध्यमवर्गीयांची क्रयशक्ती वाढवणार आहे असं केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे केंद्रातलं मोदी सरकार देशातल्या शेतकरी आणि युवकांच्या आशा आकांक्षाच्या पूर्ततेसाठी समर्पित असल्याचं हा अर्थसंकल्प दाखवून देतो अशी प्रतिक्रिया भाजपा अध्यक्ष अमीत शहा यांनी दिली आहे उद्योगजगतानं अर्थसंकल्पाचं स्वागत केलं आहे समाजातल्या प्रत्येक घटकासाठी अर्थसंकल्पानं काही ना काही तरतूद केली असल्याचं कॉनफेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजचे पश्विम विभाग अध्यक्ष पिरुज खंबाटा यांनी म्हटलं आहे बांधकाम क्षेत्राला आणि प्राप्तीकर दात्यांना अर्थसंकल्पानं दिलासा दिल्याची प्रतिक्रिया आखिल भारतीय कारखाना महासंघाचे अध्यक्ष विजय कलंत्री यांनी दिली आहे निवडणुका डोळयासमोर ठेवून हा अर्थसंकल्प तयार केल्याची टीका काँप्रेस आणि तिर विरोधी पक्षांनी केली आहे अल्पभूधारक शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये देणं म्हणजे चेष्टाच असल्याचं मत काँप्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केलं आहे देशातील सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून केंद्र सरकारनं सादर केलेला अर्थसंकल्प हा अशा घटकांचं जीवनमान उंचावण्यासाठीच्या प्रामाणिक प्रयत्नांचा जाहीरनामा आहे अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी अर्थसंकल्पाचं स्वागत केलं आहे शेतकरी कष्टकरी मध्यमवर्गीय नोकरदार महिला आणि ग्रामीण जनतेच्या विकासाशी असलेली सरकारची बांधिलकीच त्यातून प्रतिविंबित होत असं फडनवीस यांनी म्हटलं आहे वित्रीकरणासाठीच्या परवानग्या एका खिडकीवर उपलब्ध करुन देण्याची तरतूद आणि चित्रपट पायरसीला आळा घालण्याचे उपाय केल्याबद्दल प्रसारमाध्यमं आणि मनोरंजन उद्योगानंही अर्थसंकल्पाचं स्वागत केलं आहे भीमा कोरेगाव हिसाचार आणि बंदी घातलेल्या माओवाद्यांशी संबध असल्याच्या संशयावरून सामाजिक कार्यकर्ते आनंद तेलतुंबडे यांना पुणे पोलिसांनी मुंबई विमानतळावर अटक केली आहे पुण्याच्या विशेष न्यायालयानं काल तेलतुंबडे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता या प्रकरणात तेलतुंबडे यांचा सहभाग असल्याचे पुरेसे पुरावे चौकशी अधिकाऱ्याकडे असल्याचं मत अतिरिक्त सत्र न्यायाधीश किशोर वदने यांनी व्यक्त केलं होतं

देशातल्या निवडणुकांमध्ये मतदानासाठी मतपत्रिकांचा वापर करण्याची जुनी पद्धत सुरू करण्याची शक्यता मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी फेटाळून लावली आहे आगामी सार्वत्रिक निवडणुकीसंदर्भात कोलकाता इथं राजकीय पक्ष आणि अधिकाऱ्यांशी दोन दिवस चर्चा केल्यानंतर ते काल प्रसारमाध्यमांशी बोलत होते आपल्या देशात दोन दशकांहून जास्त काळ इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा वापर होत आहे आणि बऱ्याच काळापासून निवडणूक आयोगानं आपल्या धोरणात सातत्य ठेवलं असल्यानं यापुढेही हेच धोरण कायम राहील असं अरोरा यांनी स्पष्ट केलं

नकारात्मक गुणांकन पद्धतीमुळे आयआयटी सारख्या नामांकित शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळवण्यात अपयशी ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना मद्रास उच्च न्यायालयानं दिलासा दिला आहे स्पर्धा परीक्षांसाठी अशा प्रकारची गुणांकन पद्धती कायद्यानुसार अयोग्य असल्याचं सांगत ती बंद करण्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत

मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला

दहा टक्के आरक्षण लागू करण्याच्या कायदेशीर प्रक्रियेला या महिनाअखेरीस सुरुवात होईल असं नितीशकुमार यांनी म्हटलं आहे

या सुमारास प्रचंड गर्दी होण्याची शक्यता असल्यानं शहरातल्या शाळा महाविद्यालयं आणि जिल्हा कार्यालयांना आजपासून तीन दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे संगम भागात येणा या भक्तगण आणि यात्रेकरुच्या मार्गावरील वाहतूक आणि वाहनांच्या प्रवेशाबाबतही नियम लागू करण्यात आले आहेत व्यावसायिक रॉबर्ट वधेरा यांनी दिल्लीच्या न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला आहे आज त्यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे

काही ठिकाणी हिमकडे कोसळण्याच्या घटना झाल्या काशमीर खो यात विशेषतः पीर पांजाल क्षेत्रात येत्या आठवडयातही कडाक्याच्या थंडीचा प्रभाव राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे